चीनबरोबर सातत्यानं केलेल्या चर्चेनंतर आता पूर्व लडाखमध्ये पेंगॉग तलावाच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून सैन्य माघारी घेण्याबाबत भारत आणि चीनमध्ये करार झाला असल्याचं त्यांनी काल संसदेच्या दोन्ही सभागृहात सांगितलं लडाखच्या आव्हानात्मक वातावरणात आपल्या साहस आणि धैर्याचं दर्शन घडवणाऱ्या भारतीय जवानांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही असं सिंह म्हणाले रविशंकर प्रसाद समाज माध्यम कंपन्यांनी देशातल्या कायद्यांचा भंग केल्याचं आढळल्यास किंवा खोट्या च्कीच्या बातम्या पसरवल्या आणि हिंसाचाराला खतपाणी घातल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल दिला राज्यसभेत बोलताना प्रसाद म्हणाले की ट्वीटर फेसब्रक व्हॉट्अॅप आणि लिंक्डइन या कंपन्यांचे देशभरात लाखो वापरकर्ते आहेत या कंपन्यांना व्यापार करण्यास आणि पैसा कमावण्यास परवानगी आहे मात्र भारतीय राज्यघटनेतील तरतूदींचा भंग करण्याची परवानगी देता येणार नाही

लोकसभेत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी या चर्चेत भाग घेत अर्थसंकल्पावर टीका केली नव्या कृषी कायद्यांमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे हाल होणार असल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला तर या अर्थसंकल्पात नव्या बलशाली भारताच्या आशा अपेक्षा प्रतिबिंबित होतात असं केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत बोलताना सांगितलं कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर ठाकूर यांनी यावेळी कडाडून टीका केली मोदी केंद्र सरकार राजकीय स्वार्थासाठी कधीच निर्णय घेत नाही सर्व सहमतीने सत्ताकारण करण्यावर विश्वास ठेऊन आम्ही कार्य करत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं

दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावाद संकल्पनेतूनच आम्हाला ही प्रेरणा मिळाली असल्याचं ते म्हणाले

या महोत्सवाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन काल नवी दिल्लीत केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी व्यापार आणि उद्योग मंत्री पीय्ष गोयल आणि शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते झालं आत्मनिर्भर भारताचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्वदेशी खेळणी उद्योगाला चालना देण्यासाठी गेल्या महिन्यात पहिल्या टॉयकथॉनचं आयोजन केलं होतं त्याच उद्देशानं आता या खेळणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यपाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना काल डेहराडून इथं जाण्यासाठी व्यावसायिक विमानाचा वापर करावा लागला मुख्यमंत्री सचिवालयानं बुधवारी विमान वापराची मान्यता दिली नसल्याचा निरोप दिला होता त्याबद्दल राजभवन सचिवालयाने खातरजमा करून घ्यायला हवी होती ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या व्यक्तीचा खोळंबा झाला याबाबत राज्य शासनाची क्ठलीही चूक नाही असं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे तर राज्य सरकारच्या या वर्तणुकीमुळे देशभरात राज्याची बदनामी झाल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे राज्यपाल संविधानिक प्रमुख आहेत त्यांचा सन्मान ठेवणं आवश्यकच आहे असं भाजपाचे आमदार आशिष शेलार काल नवी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले फडणवीस प्रण्यात जैववैविध्य उद्यानाच्या जागेबाबत अंतिम निर्णय घेतला नाही तर त्या जागेवर अतिक्रमणे होत राहतील यामध्ये लोकप्रतिनिधींचं एकमत होण गरजेचं आहे असं मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं पूणे महापालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी काल महापालिकेत अधिकार्यांशी चर्चा केली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह शहरातले भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते परर्स्कार मराठी भाषा विभागाचा यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला असल्याची माहिती मराठी भाषा विभाग आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

पू भागवत पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथल्या शब्दालय प्रकाशनला मराठी भाषा अभ्यासक पूरस्कार डॉ सुधीर रसाळ यांना कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत आणि आंध्रप्रदेश मधल्या मराठी साहित्य परिषदेला जाहीर झाला आहे

गेल्या दहा वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी अशी सूचना अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे

महाबळेश्वर केशर महाबळेश्वरमध्ये स्टॉबेरीच्या यशस्वी लागवडीनंतर आता तिथले प्रयोगशील शेतकरी केशरच्या लागवडीचा प्रयोग करत आहेत त्याविषयीचा हा वृत्तांत महाबळेश्वरनं एकेकाळी श्रीमंतीची शान असलेली स्ट्रॉबेरी घरोघरी पोहोचवली आता तिथल्या काही उद्यमशील शेतकऱ्यांनी ध्यास घेतला आहे केवळ काश्मिरात लागवड होणारं केशर महाबळेश्वरात पिकवण्याचा त्यांच्या पहिल्या प्रयोगाला हवामानातील मोठ्या बदलांमुळे थोडी खीळ बसली आहे पण तरीही जिद्दीनं येत्या काही वर्षात तिथं केशरचं उत्पादन यशस्वीपणे घेण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय त्यांचा आतापर्यंतचा प्रयोग सांगताहेत क्षेत्र महाबळेश्वर इथले शेतकरी गणेश जांभळे

केशराचा हा प्रयोग महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्तेचे रंग लवकरच आणेल अशी अपेक्षा करुया आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे

महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या लिंगगुणोत्तराच्या आकडेवारीत ही बाब पुढे आली आहे

मोठ्या प्रमाणावर केलेली जनजागृती आणि गर्भलिंगनिदान गैरवापर प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याने म्लींचा जन्मदर वाढल्याचं महापालिकेच्या पी सी पी एन डी टी विभागाच्या प्रमुख डॉ कल्पना बळीवंत यांनी सांगितलं नाशिक सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नितीन करमळकर यांनी काल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी क्लग्रु पदाचा कार्यभार स्वीकारला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर यांनी डॉ नितीन करमळकर यांना कार्यभार सोपवला पाटील जळगाव आणि ध्ळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना वरदान ठरणारा तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन येत्या अडीच तीन वर्षात पाणीसाठा होण्यास स्रुवात होईल असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे

या बससाठी आरक्षणाची सुविधा आहे

वीज उपकेंद्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याने कमी दाबाने होणा या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होत असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं

इतिहास अभ्यासक प्राध्यापक गौतम काटकर आणि मानसिंग कुमठेकर यांना अलंप्रभू देवस्थान लगत हळेकन्नड लिपीतील भग्नावस्थेतील हा शिलालेख आढळला ऐक्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून बालगाव हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं सांगली जिल्ह्यातील शेवटचं गाव आहे या गावाला प्राचीन इतिहास आहे या ठिकाणी सापडलेला हा शिलालेख म्हणजे चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल याचा मांडलिक बिजल कलच्री याने दिलेला दानलेख आहे

याच्या वरच्या भागातील तेरा ओळीच शिल्लक राहिल्या असून त्यात सूर्य चंद्र शिवलिंग गाय वासरू कट्यार अशी चिन्ह कोरली आहेत प्रारंभी चालुक्यांचा मांडलिक असलेल्या पण नंतर सध्याच्या सांगली सातारा सोलापूर या भूभागावर आपली सत्ता प्रस्थापित करणाऱ्या बिजल कलचुरी या पराक्रमी राजाचा जिल्ह्यात सापडलेला हा पहिलाच शिलालेख आहे सुमारे साडे आठशे वर्षांपूर्वीच्या या लेखातून सांगली जिल्ह्याच्या तत्कालीन राजकीय आणि धार्मिक इतिहासाबाबत अधिक माहिती उजेडात यायला मदत होणार आहे

त्यानंतर आता ही साथ नियंत्रणात येत असल्याचं पश्संवर्धन विभागानं म्हटलं आहे नक्षल अटक गडचिरोली जिल्ह्यात विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोन जहाल नक्षल्यांना गडचिरोली पोलिसांनी काल अटक केली मंगलू कुडयामी आणि मदनय्या उर्फ सुर्या सोमय्या तलांडी अशी त्यांची नावे असून दोघेही छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत भंगारामपेठा इथल्या जंगलातून दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

तर मध्य महाराष्ट्राच्या त्रळक भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं